मुंबई पुणे जिक्ट्रिक बस सेवेचा प्रारंभ

एल्गार एल्गार परिषद प्रकरण पूण्याच्या न्यायालयाकडून राष्ट्रीय तपास संस्थेच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्याचा आदेश पुण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस

नावंदर यांनी काल दिला यासंदर्भात एनआयएनं पुण्याच्या न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यास राज्य सरकारची हरकत नसल्याचं निवेदन काल सत्र न्यायालयाकडे सादर करण्यात आलं त्यानंतर हा आदेश देण्यात आला दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एनआयए कडे तपास सोपवण्याचा केंद्राचा निर्णय म्हणजे राज्य शासनाच्या अधिकारात हस्तक्षेप असून राज्य शासनानं केंद्राच्या निर्णयाला पाठींबा देणं हे त्याहीपेक्षा अयोग्य आहे असं ते काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले अर्ज नामंजर माओवाद्यांशी संबंधाचा आरोप असलेल्या गौतम नवलखा आणि आनंद तेलतूंबडे या मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला न्यायमूर्ती पी

नाईक यांनी या दोघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला असला तरी त्यांनी या दोघांच्याही अटकेपासून संरक्षणाची मुदत आणखी चार आठवङ्यासाठी वाढवली आहे

पलवामा काश्मीरमधील पूलवामा ध्वें गेल्यावर्षी दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना काल संपूर्ण देशभर अभिवादन करण्यात आलं जम्मूतील सीआरपीएफच्या लेथपूरा छावणीत उभारण्यात आलेल्या या शहीद जवानांच्या स्मारकाचं काल उद्वाटन करण्यात आलं

यानिमित्त तिथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्रातले उमेश जाधव प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते

राज्यातही सर्वत्र काल शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आरएनय नवी दिल्ली श्रे आयोजित आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल माहिती आणि प्रसारण सचिव रवी मित्तल यांच्या हस्ते झालं आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अशी परिषद नियमितपणे आयोजित करायला हवी असं मित्तल यांनी यावेळी सांगितलं गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक विभाग आगामी काळात ओक्ट्रिक किंवा ई महामार्ग विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं या विभागाचे मंत्री नीतीन गडकरी यांनी काल सांगितलं मुंबईत काल गडकरी यांच्या हस्ते मुंबई पुणे जेक्ट्रिक बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते दिल्ली मुंबई द्रतगती मार्गाच्या एका टप्प्यात क्रिक्ट्रिक मार्गिका बांधण्याचाही सरकारचा विचार असल्याचं सांगून या पथदर्शी प्रकल्पात भारतीय उद्योजकांनी गुंतवणूक करावी असंही आवाहन त्यांनी केलं

दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते पूणे मेट्रो मुळा मुठा नदी स्वच्छता प्रकल्प घन कचरा व्यवस्थापन आणि माध्यान्ह भोजन योजना या मुद्द्यांवर बैठकीत प्रामुख्यानं चर्चा झाली पूणे मेट्रोबाबत बोलताना जावडेकर म्हणाले

खासदार गिरीश बापट सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते

प्ण्यातल्या बालभारती कार्यालयात तयार केलेल्या व्हर्च्यूअल क्लासरूम आणि स्ट्रडीओचं उद्घाटन काल राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले

राज्यात प्रयोगशील शिक्षण पद्धती राबवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या

अरविंद सावंत केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातल्या विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे त्याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला कोरोना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातली सर्व जिल्हारुग्णालयं तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत सध्या मुंबई आणि पृण्यात प्रत्येकी दोन असे चार जण निरीक्षणाखाली भरती आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली

या भागात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासते या योजनेमुळे परिसरातील ही समस्या सुटणार असून सिंचनासाठीही या प्रकल्पाचा लाभ होईल या कामाची लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कार्यादेश देण्यात येणार असल्याचं गडाख यांनी सांगितलं वृक्ष संमेलन बीड बीड जिल्ह्यातल्या पालवण क्विल्या सह्याद्री देवराई प्रकल्पात गेले दोन दिवस सुरू असलेल्या जगातल्या पहिल्या वृक्ष संमेलनाचा काल समारोप झाला वृक्ष प्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या संमेलनाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतीनिधी कडून संपूर्ण जगात काल प्रेमाचा दिवस साजराहोत असतानाच बीड जिल्ह्यात पालवणमध्येही हजारो वृक्षप्रेमी जमले होते जगातल्यापहिल्या वहिल्या वृक्ष समेलनासाठी वृक्ष लागवड वृक्ष सवर्धन तसंच विविधदर्मिळ वनस्पतींची माहिती देणारी चर्चासत्र परिसवाद वृक्षदिंडी याबरोबरचपर्यावरण विषयक स्पर्धात्मक चाचण्यामधून निवडलेली वृक्ष सुदरी असे अनेक उपक्रमया संमेलनात राबवले गेले

उपचारानंतर बऱ्याझालेल्या गरुडाला वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मुक्त केलं आणि यासंमेलनाचा भावपूर्ण समारोप झाला आकाशवाणी बातम्यांसाठी बीडहून शशीकेवडकर यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे

त्याचा हा वृत्तांत

गोंदिया जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलींचा उपद्रव आहे या दुर्गम भागातील रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यात खूप वेळ जातो त्यात वेळेवर उपचार न मिळाल्यानं रुग्ण दगावण्याचीही भीती असते हे लक्षात घेऊन डॉ

गोंदियाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या रुग्णांना या भेटीमुळे खरोखर जीवदान मिळेल यात शंका नाही

नाट्य स्पर्धा रत्नागिरी एकोणसाठाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेनं सादर केलेल्या संगीत ताजमहाल या नाटकाला वैयक्तिक दहा बक्षिसांसह प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे

मुंबईतल्या नाट्यभारती संस्थेच्या संगीत स्वयंवर नाटकाला द्सरा तर रत्नागिरीतल्या आश्रय सेवा संस्थेच्या जय जय गौरी शंकर नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला रयत सातारा विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवा जागृत करण्यासाठी शिक्षकांनी पृढाकार घेतला पाहिजे अस प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल सातारा ध्वे व्यक्त केलं पवार यांच्या उपस्थितीत आणि अणू शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते रयत संशोधन आणि नवोन्मेष केंद्राचं उदघाटन झालं

याकरता नदीपात्राची रुदी आणि खोली मोजण्यासाठी जल आयोगाचं पथक रवाना झाले असून हे पथक नदीच्या उगमापासून आंध्रप्रदेश समुद्रापर्यंत नदीपात्राचा अभ्यास करणार आहे प्लास्टिक हिंगोली हिंगोलीमध्ये काल एका व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा मारून दोन लाख रुपये किमतीच्या प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे उपमूख्याधिकारी होळंबे यांनी दिली राजीनामा मंबई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याकडं त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे

तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा त्रैवार्षिक ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती शिवराजेश्वर मंदिरात रामेश्वरान शिवराजेश्वराला मानाचा जिरेटोप सुपूर्द केला हवामान हवामान राज्यात अनेक ठिकाणी थंडी ओसरू लागल्याची चिन्हे दिसत असून तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होत आहे तर एकीकडे काही भागात धुक्याचाही अनुभव मिळत आहे उद्या सकाळ पर्यंत राज्यातल्या काही भागात हवा ढगाळ राहील तुरळक ठिकाणी धुकही पडण्याची शक्यता आहे